पुण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ

ही रंगीत तालीम घेतांना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण आलेली नाही दरम्यान जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज मुळशी तालुक्यातील माण इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्राला भेट देऊन पहाणी केली जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवली जाईल आणि यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं देशमुख यांनी सांगितलं प्रत्यक्ष लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा यांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे आरोग्य विभागाकडे पुरेसा औषधसाठा मनुष्यबळ उपलब्ध आहे

कचरा प्रक्रियेचं काम ठेकेदारांना विनानिविदा देणा यांवर कारवाई करावी हे काम रदद करावे अशी मागणी विविध स्वंयसेवी संस्थानी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे

पणे वन संरक्षण नवं वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्णे परिसरात प्न्हा एकदा गव्याचा वावर आढळल्यानंतर वन्य जीव शहरात का येत आहेत याबद्दलचा अभ्यास करण्यासाठी वन विभागातर्फे एक समिती नियुक्त करण्यात आली आहे

असं पुण्याचे उपवन संरक्षक राह्ल पाटील यांनी सांगितलं

बाजार समितीचे प्रशासक मध्कांत गरड यांनी आज पत्रकार परीषदेत ही माहिती दिली अतिक्रमण शुल्क कमी करण्याच्या मागणीसाठी पथारी व्यावसायिक पंचायत संघटनेचे अध्यक्ष ड़ॉक्टर बाबा आढाव यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर समिती प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे

उद्याही यात फारसा बदल संभवत नाही तर हा होता आजचा प्णे वृत्तात